कोरोना लसीकरणासाठी लागणार आधार

अमरावतीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छापत्रांतून कोरोना विषयक लोकजागर

कोरोना काळात रेल्वेचं अर्थकारण रुळावर ठेवण्यात मालवाहतूकीचा हातभार

सोमवारी कोविड पोर्टल मधील तांत्रिक बिघाडामुळे त्यादिवशीची आकडेवारी प्राप्त होऊ शकली नव्हती

बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते जिल्हास्तरावरुन ही माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचणही आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे

कोरोना लसीकरण मोहीम कोरोना लसीकरणाच्या कामात कोणत्याही प्रकारच्या त्रूटी राहू नयेत आणि एकाच व्यक्तीला दोनवेळा लस दिली जाऊ नये यादृष्टीनं लसीकरणाची ही मोहीम आधार कार्डाशी संलग्न केली जाणार आहे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्यानं आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना ही लस दिली जाणार असून लसीकरणापूर्वी पात्र लोकांकडून त्यांचा आधार कार्ड क्रमांक मागितला जाणार आहे त्यानंतर संबंधित व्यक्तीला कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला लसीकरणासाठी कुठे यावं लागेल याबद्दलचा एस एम एस पाठवला जाणार आहे या लसीकरणाच्या मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून विशेष अँप तयार केले गेले असून त्यावर प्राधान्य क्रमानुसार यादीतील लोकांची माहिती अपडेट केली जात असल्याचं आरोग्य विभागातल्या अधिकार्यांनी सांगितलं लसीकरणाची संपूर्ण मोहीम आधार कार्डशी जोडली गेल्याने लसीकरण झालेल्या व्यक्तींची माहिती ठेवणे सोपे जाणार असून कोणाही व्यक्तीला दोनवेळा ही लस दिली जाणार नाही याचीही हमी घेता येईल लसीकरणाच्या कामात यामुळं एकप्रकारची सुसूत्रता येईल असा विश्वास आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनीही व्यक्त केला आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

याबरोबरच कोरोनाग्रस्त महिलांसाठी वेगळा प्रसूती विभागही सूरू करण्यात आला

आता सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली

पण आईकडून कोरोनाची बाधा झालेल्या अकरा अर्भकाच्या मातांना मात्र क्ठलेच जटिल आजार नव्हते

शभेच्छापत्रांतन कोविड जागर जिल्हा परिषदअमरावती मधील जिल्हा स्वच्छ भारत मिशन कक्षा व्दारे दिवाळीचे शुभेच्छा पत्र तयार करण्यात आले असून या शुभेच्छा पत्रातून कोविड उपाययोजना आणि खबरदारी घेणे बाबत आवाहन करणारे तसेच शासना मार्फत ग्राम स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनेची जनजागृती करणारे शुभेच्छापत्र तयार करण्यात आले आहे अमरावती जिल्हा स्वच्छ भारत मिशन कक्षा व्दारे ग्राम पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देणारी दिवाळी शुभेच्छा पत्रं तयार करण्यात आली आहेत

मास्क वापरावे सुरक्षित शारिरीक अंतर राखावं साबणानं हात वारंवार आणि स्वच्छ ध्वावे असा संदेश हि दिवाळी शुभेच्छा पत्रं देतात

या ग्रामपंचायती मध्ये या पर्यावरण जागराच्या अभियानाची व्यापक प्रसिध्दी व्हावी म्हणून माझी वसुंधरा अभियानाच्या वैशिष्ट्यावर आधारित दिवाळी शुभेच्छा पत्रही तयार करण्यात आली आहेत हि कल्पक शुभेच्छा पत्र आणि त्या वरिल संदेशाची मोठी सध्या प्रशंसा होताना दिसते आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया बेल्हेकर पूणे रेल्वे कोरोना काळात प्रवासी वाहतुक बराच काळ पूर्ण बंद ठेवावी लागली अजूनही ती पूर्वपदावर नाहीच पण या प्रतिकुल परिस्थितीत भारतीय रेल्वेनं माल वाहतुक अबाधित राखली नुसतीच अबाधित राखली नाही तर वेगवेगळे प्रयोग करत रेल्वेचं अर्थकारण रुळावर ठेवण्यात हातभार लावला आणि अनेकांना मदतीचा हातही दिला त्याबाबतचा हा वृत्तांत रेल्वेनं अलिकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास एककांची स्थापना केली आहे हे व्यवसाय विकास विभाग विविध मालवाहतूक संस्था नवीन ग्राहक व्यापारी संस्था आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव योजना आणि सूचना विचारात घेत आहेत

नाशिक कळंबोलीतून महिंद्राची वाहनं थेट बांगलादेशात बेनापोलपर्यंत नेली नागोठण्याचे स्टील पाईप तिनसुखियाला पोहोचवले वाहत्कीचा स्वस्तातला पर्याय म्हणून किसान रेल्वे तर भलतिच लोकप्रीय झाली आहे नागपूरची संत्री देशाच्या कानाकोपर्याहत जात आहेत बडनेर्यापहून सोयाबीन मध्यप्रदेशातील खंडव्याहून गहू थेट तमिळनाडूत गेला भूसावळहून मका बांगलादेशला रवाना झाला कळमेश्वरहून तर कडबा सुद्धा वाहून नेला रावेर सावडा निंभोर्यालतून केळीची वाहतूक वाढते आहे वाढती वाहतुक लक्षात घेऊन बडनेर्या त रेल्वेनं आता कायमस्वरुपी मालवाहतुक केंद्र सुरू केलं आहे कापड कापूस सरकी आणि धाग्याच्या वाहतुकीसाठी हिंगणघाटला सोय केली आहे एकूणच कृषी आंणि उद्योग क्षेत्रासाठी रेल्वे वाहतुक आता वरदान ठरू लागली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे शिक्षण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात वेगवेगळे उपक्रम राबवत असलेल्या शिक्षकांचं कार्य मोलाचं आहे असं प्रतिपादन शालेय सिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल द्रदर्शनवरील जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना केलं अनेक शिक्षक पाड्यावर वाड्या वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत स्वाध्याय पुस्तिका स्वत तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत आठवड्याला गृह भेट देणे दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवित आहेत असं त्या म्हणाल्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली त्या म्हणाल्या खऱ्या अर्थाने शिक्षकांमुळेच या काळामध्ये शिक्षण सुरु राहिले आहे

यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे